सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या पीठानं हा निर्णय दिला याचिकाकर्त्यानं हा कायदा घटनाबाह्य असल्याची मागणी केली होती पती हा पत्नीचा मालक नसून समाजात महिलांचं स्थान सर्वात वर आहे महिला आणि प्रुषांना समाजात समान अधिकार आहे व्यभिचार हे घटस्फोटाचं कारण ठरू शकतं परंतु तो फौजदारी गुन्हा नाही असा निर्वाळा न्यायालयानं दिला आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएम आणि मतदानाची पावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्राचा पुरवठा सुरळीत असून चिंतेची बाब नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे आगामी लोकसभा तसंच राज्य विधानसभांच्या निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर शंभर टक्के व्हीव्हीपॅट यंत्रं बसवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

न्यूयॉर्क इथं काल हवामान बदलावर संयुक्त राष्ट महासभेच्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या भारतात प्रथ्वीला आईचा दर्जा दिला जात असल्यानं हवामान बदल नियंत्रित करणं हे भारतीय जीवनमूल्यांचा भाग असल्याचं त्या म्हणाल्या

एच फोर विसाधारकांना देण्यात आलेला रोजगार परवाना मागे घेत असल्याचं अमेरिका सरकारतर्फे गेल्या आठवड्यात सांगण्यात आलं होतं येत्या तीन महिन्यात यासंदर्भातला वटहकूम जारी होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं

या चकमकीत एक अज्ञात दहशतवादीही मारला गेला दुसरीकडे बडगाम जिल्ह्याच्या पंजन क्षेत्रातही आज सकाळपासून चकमक सुरु आहे

यवतमाळ पोलिसांनी काल रात्री पांढरकवडा मार्गावर छापा मारुन एक आरामबस एक दुचाकी आणि सुमारे एक लाख रुपयांच्या देशी तसंच विदेशी मद्याच्या साठ्यासह दोन तस्करांना अटक केली संबंधित आरामबसमधून एका कारमध्ये मद्याच्या पेट्या उतरवल्या जात असताना पोलिसांनी हा छापा मारला त्यावेळी काही तस्कर कारमधून पसार झाले मात्र दुचाकीवरून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

नितीन नांदुरकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहितयाचिका दाखल केली आहे ही सुतगिरणी गेल्या काही वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे कामगारांचं थकीत वेतन महामार्गामध्ये संपादित जमिनीचा मोबदला प्रकरण माजी संचालकांकडून झालेले भ्रष्टाचाराचे आरोप निवडणुकीदरम्यान झालेली न्यायालयीन लढाई अशी अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत

महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी येत्या दोन ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषदेचा गौरव होणार आहे